सरक्षण क्षेत्रातल्या अग्रगण्य तंत्रज्ञान एकाच ठीकाणी उपल्ब्ध करुन देणं हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे

पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात हवाई क्षेत्र संरक्षण आणि सुरक्षा विषयक सर्व घटकाचं समावेश हा असणार आहे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

तसंच एफ एम रेडिओ वाहिनीवरुन देखिल याचं प्रसारण केलं जाणार आहे

रोड शो सार्वजनिक सभा आणि दारोदारी जाऊन मतदारांना आकषिंत करण्याचा प्रयत्न केला जात आहे काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या भाजपा शाहीन बागचा राजकीय मुद्रा करत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला राहुल गांधी यांनीआप आणि भाजपवर द्वेष पसरवण्याचा आरोप केला भाजपानं सर्व सरकारी आस्थापन विकायला काढली आहेतअसंही राहुल म्हणाले

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी गुन्हेगार ठरलेल्या चौघांच्या फाशीच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीला आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे शनिवारी आणि रविवारी विशेष सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुरेश कुमार क्टीयांनी या याचिकेवरचा आदेश दोन फेब्रुवारीला राखून ठेवला होता

त्या आदेशाला केंद्र सरकारनं आव्हान दिलं होतं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 ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते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

आय सी अर्थात जीवन विमा महामंडळाच्या आय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

याची अंमलंबजावणी काल पासून सुरु झाली आहे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

मुंबईत काल पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बर्ख्कीला सुरुवात झाली रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बस्कि सुरू आहे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

बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त असममध्ये कोक्राझार िंग येत्या सात तारखेला होणा या समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत चार लाखांडून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज आहे राज्यातील वांशिक वेशियाचं दर्शन घडवण्यासाठी आसाम सरकारनं एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ऐतिहासिक बोडो करारानिमित्त आयोजित या समारंभाला प्रधानमंत्री संबोधित करणार आहे

विविध परवान्यांसाठी पाच टक्के शुल्क वाढ या अर्थसंकल्पांत सुचवली आहे मात्र जन्माचा दाखला बाजार परवाना आणि अन्य काही परवान्यांत कसलिही शुल्कवाढ केलेली नाही भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेताला पहिला सामना आज हॉमिल्टन क्वे सुरु आहे न्यूझीलंडन नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला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

अधिक भक्कम निर्धारानं या आव्हानाला सामोरं जाण्याचं आवाहन अधनोम यांनी केलं आहे

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराच्या पार्क्षभूमीवर चीनमधून बाहेर पडण्याचं आवाहन ब्रिटननं आपल्या सर्व नागरिकांना केलं आहे युनायटेड किंडमच्या परराष्ट्र व्यवहार कार्यालयानं याविषयी एक नवीन सूचनावली जारी केली आहे चीनच्या मुख्य भूमीच्या बहुतांश भागातून व्यावसायिक स्वरूपात विमानांची उड्डाण होत असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीन सरकारकडून प्रवासबंदी लागू होऊ शकते आणि त्यामुळे येत्या काळात चीनबाहेर पडणं अधिकाधिक कठीण होऊ शकतं असं त्या सूचनावलीत म्हटलं आहे

ट्रंप यांनी गेल्या आठवड्यात त्यांची शांतीयोजना जाहीर केली त्यात पॅलेस्टिनी शासनसंस्थेच्या संभाव्य निर्मितीचा दृष्टिकोन असला तरी पॅलेस्टिनी जनतेच्या किमान मागण्या ही योजना पूर्ण करू शकत नाही तसंच बळकावलेला मोठा भूभाग आयलच्याच ताब्यात राहणार आहे त्यामुळे याआधी आखाती अरब देशांनीही ही योजना पक्षपाती असल्याचं सांगत फेटाळली आहे संयुक्त राष्ट्रांची शक्तणिक वक्तानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्कोच्या महासंचालिका ऑडू एजोउले कालपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत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 यावेळी शक्तभिक क्षेत्रासंबंधीच्या एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या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

या स्पर्धेचं अजिंक्यपद चार वेळा पटकावणाऱ्या भारतानं कालच्या सामन्यातही सर्वोत्कृष्ट अष्टपस्ट्राूखेळ करत पाकिस्तानी संघाला खडे चारले

भारताकडून सलामीवीर यशस्वी जस्मिाल आणि दिव्यांश सक्सेना यांनीच आव्हान पार केलं जयस्वाल सामनावीर ठरला उपान्त्य फेरीतला दुसरा सामना उद्या न्यूझीलंड आणि बांगलादेशदरम्यान होणार आहे त्यातल्या विजेत्या संघाविरुद्ध भारताला रविवारी अंतिम सामन खेळायचा आहे जम्मू काश्मीर प्रशासनानं आपल्या प्राधान्यक्रमाचा भाग म्हणून आरोग्य विषयक पाय सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे नायब राज्यपाल गिरिश्वंद्र मूर्मू यांनी कटारा क्वें ही माहिती दिली